कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक शेतकरी सक्षमीकरण किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करार विधेयक राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर

या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न द्प्पट होण्यास मदत होणार पंतप्रधानांचा विश्वास

राज्यसभेतील विरोधकांचं वर्तन अशोभनीय असल्याची संरक्षण मंत्र्यांची टीका

कषी विधेयक पंतप्रधान भारतीय कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतहासिक असून आज राज्यसभेत मंजूर झालेल्या दोन कृषी सबंधित विधेयकांमुळे देशातला शेतकरी सक्षम होणार असून मध्यस्थाकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक शेतकरी सक्षमीकरण किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करारविषयक विधेयक ही दोन विधेयक आज राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार असून देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रगती वेगानं होण्यास मदत होईल असं सांगत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं असून या विधेयकांमुळे भविष्यात ते सहज शक्य होईल असही पंतप्रधानांनी सांगितलं दरम्यान विरोधकांनी मात्र या विधेयक मंजूर होण्याचा निषेध करत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला तसच ही विधेयक लोकशाही प्रक्रियेविरुद्ध पद्धतीनं मंजूर करण्यात आली असा आरोप करत गदारोळ केला कॉंग्रेस तृणमूल कॉंग्रेस डीएमके आणि डाव्या पक्ष सदस्यांनी या विधेयकाचा निषेध करत राज्यसभेत गदारोळ केला पत्रकार परिषद दरम्यान विरोधकांचं हे वर्तन अशोभनीय असून अशा प्रकारची घटना संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे असं सांगून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली आहे थोड्या वेळापूर्वी राजनाथ सिंह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी एक वार्ताहर परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते सभागृहात सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असली तरी संसदेच्या प्रतिष्ठेला साजेसं वर्तन करण ही विरोधकांची देखील जबाबदारी असल्याचं सिंह म्हणाले अशा विरोधकांचं वर्तन संसदेच्या मर्यादांचं उल्लंघन करणारं असून लोकशाहीचा आदर करणारा प्रत्येक जण याचा निषेधच करेल असं ते म्हणाले विरोधी पक्ष देशातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहेत मात्र केंद्र सरकारचं कृषिविषयक धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातील नसून शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून आज संमत करण्यात आलेली दोन्ही कृषी विधेयकं म्हणजे त्यादृष्टीनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले ध्वनी मै दो टुक शब्दो में तहे दिल मै देश के किसान भाईयो को संदेश देना चाहता हुं किसी भी सुरत में एमएसपी खतम नही होगी इतना हि नही एपीएमसी जो है उसकी व्यवस्था भी किसी भी सुरत में खतम नही होगी यह मै पुरी तरह से देश के किसानो को आश्वस्थ करना चाहता हुं मै भी किसान हुं या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री थावरचंद गेहेलोत प्रकाश जावडेकर पियुष गोयल मुख्तार अब्बास नक्वी आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आदी उपस्थित होते

वित्त आणि कंपनी व्यवहार खात्याचे राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली ज्या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून ज्यांचे कुठलेही व्यवहार सुरू नाहीत किंवा त्यांच्या नावे कुठलीही ठोस अशी मालमत्ता नाही अशा बनावट कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे असं ठाकूर यांनी या उत्तरात म्हटलं आहे

टाळेबंदीचा हा चार महिन्यांचा कालावधी देशातली आरोग्य यंत्रणा बळकट करणं आरोग्य क्षेत्रातलं मनुष्यबळ वाढवणं आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यासाठी उपयुक्त ठरला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली शाळा फी खासगी शाळांकडून आकारण्यात येणाऱ्या शालेय शुल्कावर नियंत्रण आणण्याचा मुद्दा काँग्रेस खासदार राजमणी पटेल यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला सुटीच्या कालावधीकरिता तसंच पाठ्यपुस्तकं आणि गणवेशासाठी शाळा अवास्तव शुल्क आकारत असल्याचं पटेल यांनी सांगितलं अशा अवास्तव शुल्कामुळे गरीब विद्यार्थ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून सरकारनं त्यावर नियंत्रण लागू करण्यासाठी विधेयक आणावं अशी मागणी पटेल यांनी केली

जम्मू आणि काश्मीर या केंद्र शासित प्रदेशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी परिषदेत दृकश्राव्य माध्यमातून ते आज बोलत होते जम्मू आणि काश्मीर हे ज्ञान उद्योग नवकल्पना आणि कौशल्य विकासाचं केंद्र म्हणून नावारूपास यावं हे आपलं स्वप्न असल्याचं ते म्हाणाले भारताच्या अफाट लोकसंख्येचा उपयोग करून घेण्यासाठी युवकांना कौशल्य विकास उत्तम प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली जीवनाधिष्टीत शिक्षणावर भर देतांनाच त्यांनी मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित केलं आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आणि समृद्ध संस्कृती समजून घेण्यासाठी मातूभाषेचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं ते म्हणाले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्रीला महत्त्व देण्यात आलं असून यामुळे विविध भाषांची माहिती होण्याबरोबरच विविधतेतून एकतेला बळकटी मिळेल असं राष्ट्रपती म्हणाले

भारत मालदीव मदत भारतानं मालदीवला कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी अडीचशे दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत आज सुपूर्द केली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात आज ही मदत मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्द्ल्ला शाहीद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली कोरोना संकटात केलेल्या या मदतीमुळे भारत हा एक महान मित्र देश असल्याचं सिद्ध झालं आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मालदीवच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी व्यक्त केली

कोरोना संकटामुळे रोजगार गमावलेल्या स्थलांतरीत मजुरांना उपजीविकेचं साधन प्राप्त व्हावं असा या अभियानाचा उद्देश आहे

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या चाचणीमध्ये कोरोनाचा संसर्ग नेमका कशानं होतो याचा शोध अधिक नेमकेपणानं घेता येणार आहे

हे चाचणी तंत्र सुरक्षित विश्वासार्ह स्वस्त आणि सुलभ असल्याचं सांगण्यात येत आहे या भारतीय चाचणी तंत्राचा उपयोग भविष्यात अन्य रोगांच्या चाचण्या करण्यासाठी देखील होऊ शकेल

राज्यातले अनेक मंत्री तसंच आमदारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असताना होत असलेल अधिवेशन कोविडच्याच मुद्यावरून वादळी ठरण्याची चिन्ह आहेत

येदियुरप्पा यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे

लालबाग विलेपार्ले दादर या भागात आंदोलकानी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी राज्यातली पोलीस भरती पुढे ढकलावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत हे आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे

सिक्किम सरकारच्या सूत्रांनी काल ही माहिती दिली सिक्किममधली हॉटेल्स तसंच इतर पर्यटन व्यावसायिकांसाठीची सर्वसाधारण कार्यप्रणाली लवकरच जाहीर होणं अपेक्षित आहे

यावेळी डॉक्टर परिचारिकांसह रुग्णालयातील आरोग्य दूतांनी शुभेच्छा देत निरोप दिला वयामुळे सुरुवातीला त्या वृद्धेला दाखल करून घेण्यास अनेक रुग्णालयांनी टाळाटाळ केल्याचं रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत

मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली वायू प्रदूषणाची कारणं शोधून त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला

उघड्यावर कचरा जाळण्याच्या घटनांना अटकाव घालण्यासाठी गस्ती पथके तैनात करण्यावर दिल्ली राज्य सरकारला सुचवण्यात आलं या बैठकीला दिल्ली पंजाबहरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हॉटेल चालक मालमत्ता करात देण्यात आलेल्या सवलतीला आणखी सहा महिन्यांकरिता मुदतवाढ द्यावी अशी मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेनं महाराष्ट्र शासनाकडे केली आहे बूहन्मुंबई महापालिकेनं मालमत्ता करात जाहीर केलेली तीन महिन्यांसाठीची सवलत सर्वच हॉटेल्स आणि उपाहारगृहांना देखील लागू करावी असं संघटनेनं म्हटलं आहे कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या हॉटेल्स आणि उपाहारगृहं बंद असल्यानं या क्षेत्रासाठी सहा महिने तरी करांमध्ये सवलत देण्याची गरज असून तशी विनंती संघटनेच्या वतीनं वारंवार महापालिकेकडे करण्यात येत आहे

देवेगौडा यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली देवेगौडा यांची जूनमध्ये कर्नाटकातून राज्यसभेवर निवड झाली होती

त्यांनी आज कन्नड भाषेतून शपथ घेतली

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून जयपूर भद्रक केंद्रपाडा जगजितसिंगपूर आणि ढेनकनाल या पाच जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे